आंतरराष्ट्रीय सौर संघटनेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी भारताचे डॉ अजय माथुर यांची निवड

त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी मार्गदर्शन करणार आहेत

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देशातील पायाभूत सुविधांचा दर्जा कसा वाढवता येईल आणि या क्षेत्रात गुंतवणूक कशी वडेल या संबधीची चर्चा या वेबिनार मध्ये करण्यात येणार आहे सुहेलदेव पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराजा सुहेलदेव स्मारक आणि चित्तुरा तलावाच्या विकासकामांची पायाभरणी करणार आहेत सकाळी अकरा वाजता उत्तर प्रदेशातील बाहरिच इथं महाराजा सुहेलदेव यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत फास्टॅग देशातल्या राष्ट्रीय महामार्गांवरच्या पथकर नाक्यांवर काल मध्यरात्री पासून फास्टॅग बंधनकारक करण्यात आला आहे यामुळे पथकर आकारणी प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे डिजिटल पद्धतीनं टोल जमा करता येणार असल्यानं वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे असं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं म्हटलं आहे ज्या वाहनांना फास्टॅग नसेल त्यांच्याकडून द्प्पट पथकर आकारला जाणार आहे

त्यामुळे ही लस जगभर वापरता येणार आहे ऍस्ट्राझेनेका कोरिया प्रजासत्ताक आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे या लसीचं उत्पादन केलं जात आहे कोविडची साथ नियंत्रणात आणण्याबाबत आणखी एक पाऊल पुढं पडल्याचं संघटनेचे महासंचालक तेद्रोस अधनोम घेब्रेयेसस यांनी नमूद केलं ज्या देशांना आत्तापर्यंत लसीकरण सुरू झालेलं नाही तिथं आता आरोग्यसेवकांना आणि जोखीम असलेल्या व्यक्तींना लसीकरण करता येऊ शकेल असं संघटनेच्या औषध विभागाचे सहायक महासंचालक डॉक्टर मारियांगेला सिमाओ यांनी सांगितलं

गुजरात संचारबंदी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी गुजरातच्या अहमदाबाद सुरत वडोदरा आणि राजकोट या चार शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे या संचारबंदीची मुदत काल संपत होती मात्र कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही संचारबंदी येत्या महिना अखेर पर्यंत सुरूच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे वसंत पंचमी वसंत पंचमीचा उत्सव आज देशाच्या विविध भागात उत्साहाने साजरा होत असून त्यानिमित्ताने शाळा आणि महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या हस्ते ज्ञानदायिनी सरस्वती देवीची पूजा करण्यात येत आहे पश्चिम बंगाल मध्ये वसंत पंचमी आणि सरस्वती पूजा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात येत आहे

माथर आंतरराष्ट्रीय सौर संघटना आय एस ए च्या नवीन व्यवस्थापकीय संचालकपदी भारताचे डॉ अजय माथुर यांची निवड करण्यात आली आहे या संघटनेच्या विशेष अधिवेशनात हि निवड करण्यात आली

मोहन भागवत देशाविषयी आणि समाजाविषयी निरपेक्ष प्रेम आणि जिव्हाळा आवश्यक असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल सांगितलं हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष आणि विवेक साप्ताहिकाचे माजी संपादक रमेश पतंगे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते

हिंदू विचारधारा हे लोकशाहीचं मूळ असून या विचारधारेनं देशातली लोकशाही मजबूत केल्याचं विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलं

यामध्ये भात डाळभाजी आणि अंडाकरी यांचा समावेश आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते काल या योजनेच उद्घाटन झाल

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार